राजकीय संन्यास घ्यार नाही असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज स्पष्ट क्वि यासंदर्भात माध्यमांमध्या वितम्या आल्यानंतर आज पाटील यांनी याबद्दल खुलासा करत निवडणूक लढवायची की नाही हा पिक्षाच्या हातात असतं त्यामुळ निवडणूक न लढवण्याचा प्रश्रच यत्त नाही असं सांगितलं

आदिवासींबाबतच्या विविध समस्या सोडवण्यासाठी शासन उपाययोजना करीत असून त्यास अजून गती दख्यात यद्द्वी असं मुख्यमंत्री दक्षेत्रे फडणवीस यांनी म्हटलं आहा पालघर जिल्ह्यातल्या जव्हार इथं श्री विठू माऊली चॅरिटक्रि ट्रस्टच्यावतीनं सुरू असलखा संजीवन बाल उपचार केंद्रास काल मुख्यमंत्र्यांनी भटदिली त्यावर्षी ताबीलत होताआदिवासींचं स्थलांतर होऊ नय वाढवण्यावर शासनाचा भर आह शेजगाराच क्रिविक्तर दक्ष जलसंधारणाच्या माध्यमातून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दक्षियाला प्राधान्य दहिअसल्याचं तक्रिणालकुपोषण हा आकडत्त्रीच्या पलिकडचा प्रश्न असून क्रिही बालक कुपोषणानं दगावू नयव्रिसाठी शासन उपाययोजना करत असल्याचंही त्यांनी सांगितलं